देशभरात महिलांच्या सुरक्षिततेवर अधिक भर देण्यात येणार असून त्या दृष्टिन पोलीस यंत्रणेला योग्य ते प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्ण्यात केली प्ण्यात आयसर इथं गेले तीन दिवस चालू असलेल्या देशातील पोलीस प्रमुखांच्या परिषदेचा समारोप पंतप्रधानांच्या भाषणाने झाला त्यावेळी ते बोलत होते

महिलांच्या सुरक्षिततेवर अधिक भर देण्याच्या दृष्टीने पावल उचलण्यात येत असल्याचही ते यावेळी म्हणाले गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते भारताला विधगुरु बनवण्यासाठी भारतीय शिक्षणाचा दर्जा वाढवावा लागेल त्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे अस प्रतिपादन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी आज पुण्यात केल

भारतीय शिक्षणावर वसाहतवादी शिक्षणाचा प्रभाव आहे त्याऐवजी भारतीय प्राचीन शिक्षण पद्धतीचा समावेश होण्याची गरज आहे असंही नायडू यावेळी म्हणाले यावेळी विविध विद्याशाखांच्या स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या यंदा ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ डॉक्टर टेसी थॉमस यांना विद्यापीठाच्या वतीने डी लिट पदवी प्रदान करण्यात आली टांझानियाची अंजेलिना फ्रान्सिस विल्यम्स ही यंदाची सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थिनी ठरली चित्रपट आणि अन्य माध्यमातून पोलिसांची चुकीची प्रतिमा समाजासमोर उभी केली जात असून ती सुधारण्याच्या दुष्टीनं केंद्र सरकारतर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली देशभरातील पोलीस प्रमुखांच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोपानंतर रेड्डी यांनी पाषाण परिसरातील पोलीस संशोधन केंद्राला भेट दिली आणि तिथल्या हतात्मा स्मारकाला प्रष्पचक्र अर्पण केलं देशात जिल्हा स्तरावर पोलिसांच्या असीम त्यागाचं दर्शन घडवणारं स्मारक उभं राहण्याची गरज असल्याचं सांगून त्यातूनच नवीन पिढीला खऱ्या अर्थानं प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला पोलिसांच्या प्रशिक्षणावर सरकार अधिक भर देणार असल्यायंही ते यावेळी म्हणाले मेट्रो रेल्वे प्रकल्पातील भांडवलामध्ये पुणे महापालिकेची गुंतवणूक आणि हिस्सा याबाबतची माहिती महापालिकेने तातडीने जाहीर करावी अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक आबा बागूल यांनी आयुक्त सौरव राव यांच्याकडे केली आहे शहरात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून त्यासाठी महापालिकेने काही जागा उपलब्ध करून दिल्या आहेत महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत कमी होत असल्याने विकास कामात अडचणी येत असून मेट्रोकडे जागा हस्तांतरित करताना बाजार मूल्य लक्षात घेऊन महापालिकेचा हिस्सा ठरवावा अशी मागणी बागूल यांनी केली आहे

ससून रूग्णालय हे गोर्गरीबांचे आशास्थान असून रूग्णसेवेचा दजदिखील उंचावला आहे असं प्रतिपादन ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले यांनी यावेळी केलं

फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्रीच्यावतीन देण्यात येणारा नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते काल हा पुरस्कार देण्यात आला सीएनजी स्थानकांची वाढ विक्रीचे प्रमाण वाढविणे घरगुती पीएनजी ग्राहकांच्या तक्रारीत सुधारणा अशा बाबींचा विचार करुन कंपनीची या प्रस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचं कंपनीचे पदाधिकारी संतोष सोनटक्के यांनी सांगितलं

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

नमस्कार